ते काल लोकसभेत परिवहन विभागासाठीच्या अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होते

गेल्या पाच वर्षांत आपल्या मंत्रालयानं चाळीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले त्यापूर्वीच्या पाच वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण साठ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती त्यांनी दिली

प्रत्येक जिल्ह्याचा पर्यावरण आराखडा राबवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश प्राधिकरणानं दिले आहेत जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी प्रद्षण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करावी या समितीच्या मार्फत जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी मासिक अहवाल राज्यांचे मुख्य सचिवांकडे सादर करावा तसंच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करायचा आहे येत्या एक ऑगस्टपासून यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राधिकरणानं दिले असून या निर्देशांच्या अंमलबजावणीवर मुख्य सचिवांनी देखरेख करण्याची सूचना प्राधिकरणानं केली आहे

भारतीय जनता पक्षाने काल याबाबतचं पत्र जारी केलं केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तर आशिष शेलार यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे

काल दुपारी पावणे बारा वाजता ही दुर्घटना घडली या परिसरातल्या इतर इमारतींमधल्या रहिवाशांना सुरक्षेचा उपाय म्हणून इतरत्र हलवण्यात आलं आहे

पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली होती या शिक्षेला भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं आहे

प्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकीर हसैन नृत्यांगना सोनल मानसिंग यांच्यासह चौघांना अकादमी रत्न तर चाळीस जणांना अकादमी प्रस्कार जाहीर झाले यामध्ये प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर नाटककार राजीव नाईक आणि अभिनेत्री सुहास जोशी यांचा समावेश आहे

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गर्भाशय शस्त्रक्रियांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल गेवराई इथं चार सदस्यीय चौकशी समिती सह उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर बोलत होत्या ऊसतोडीवर जाणाऱ्या महिला कामगारांबाबत चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली ग्रामीण महिलांच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी महिलांबरोबरच प्रुषांमध्ये जागृती व्हायला हवी असंही गोऱ्हे यांनी नमूद केलं आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात डॉ गोऱ्हे आज संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बीड इथं एक बैठकही घेणार आहेत वंजारवाडी इथल्या पीडित महिलांशी तसंच आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांशी त्या आज संवाद साधणार आहेत साखर कारखाना संचालक मुकादम संघटना प्रतिनिधी तसंच अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींबरोबरही त्या चर्चा करणार आहेत

मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे अहमदनगर इथल्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी पी टी वायचळ यांची सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार डॉ प्रमोद येवले यांनी काल स्वीकारला येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठातल्या ताराबाई स्त्री अध्यासन केंद्रात काल एक चर्चासत्रही घेण्यात आलं

पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली ते काल मंत्रालयात या योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते

प्रचलित नियमाबाहेरची एकही सवलत या समूहाला दिलेली नसल्याचा ख्रलासा सरकारकडून करण्यात आला आहे

या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं सात सुवर्ण सात रजत आणि दोन कांस्य पदकं अशी एकूण सोळा पदकं जिंकली असून पदतालिकेत पहिलं स्थान कायम ठेवलं आहे

दरम्यान फलंदाजी आणि गोलंदाजीच्या क्रमवारीत अनुक्रमे विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे